जगातल्या सद्यस्थितीतल्या अनेक समस्यांवर हिंदू तत्वज्ञान मार्ग काढू शकेल असं मोदी यांनी सांगितलं शिकागो इथं दुसरी जागतिक हिंदू परिषद सुरू असून या परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला

खेळाडूंची कारकीर्द अल्पकालीन असल्यानं त्यांना योग्य मानधन मिळालं पाहिजे असं प्रतिपादन क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केलं आहे ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते खेळांना चालना देण्यात राज्यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना प्रवल्या जाणा या सोयीसुविधांमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही असा विश्वास खेळाडूंमध्ये जागवल्याबद्दल राठोड यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहेत

या तीन ही कामगारांना उपचारासाठी पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तुंगा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे

मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आलं आहे

जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात साकळी इथं काल दहशतवाद विरोधी पथकानं आणखी एका युवकाला ताब्यात घेतलं गुरूवारी प्लॉट भागातील गॅरेज व्यावसायिक वासुदेव सुर्यवंशी याच्या घराची झडती घेत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं

दोन दिवसात ए टी एस ने दोन य्वकांना ताब्यात घेतल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे

यावर उपाय योजना म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे आगामी काळात येणारा पोळा तान्हा पोळा मोहरम गणेशोत्सव इत्यादी सण नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवत शांततेने आणि एकोप्याने साजरे करावेत असं आवाहन खासदार मध्कर कुकडे यांनी केलं आहे भंडारा इथं पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित जातीय सलोखा समिती बैठकीत ते बोलत होते उद्या श्रावण अमावस्या म्हणजे पोळा पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्रत्येक घरी बैलाची पुजा केली जात होती

रावते यांनी काल दिली राज्यातील शासकीय अनुदानित विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणा या या बैठकीत पक्षाचे राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत